विधी आणि न्याय मंत्रालयानं काल रात्री जारी केलेल्या राजपत्रित अधिसूचनेत याबाबत माहिती दिली आहे तीन वेळा तलाक म्हणून झाँधाघाँक्को देणं हा दंडनीय अपराध ठरवणा या या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच मंजूरी दिली होती

पीडित महिला किंवा तिच्या रक्ताच्या नात्यातल्या व्यक्तिनं तक्रार केली तरच गुन्हा दाखल होईल पती पत्नींनी समझोता केला तर गुन्हा रद्द होऊ शकेल मात्र त्यासाठी पत्नीनं दंडाधिका यांकडे तसं सांगणं आवश्यक आहे तीन तलाक प्रकरणात आरोपीला जामीन मिळेल मात्र पत्नीचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतरच दंडाधिकारी त्याबाबत निर्णय देऊ शकतील मुलांचा ताबा पत्नीला मिळेल आणि तिच्या तसंच मुलांच्या उपजीविकेसाठी पो जीही दंडाधिका यांच्या निर्णयानुसार मिळेल असं कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं तीन तलाकचा मुद्दा धर्मश्रद्वेशी निगडीत नसून लिंगभेद संपवून समान न्याय आणि समान प्रतिष्ठा देण्याचा आहे असं ते म्हणाले

कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षेतेखाली दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला या योजनेनुसार विमाधारक व्यक्ती बेरोजगार झाली तरी पुढची नोकरी मिळेपर्यंत एक निश्चित रक्कम तिच्या खात्यात जमा होईल यापूर्वी विशेष उच्च उपचारासाठी कर्मचारी दोन वर्ष सेवेत असणं आवश्यक होतं ही मर्यादा आता फक्त सहा महिन्यांवर आणली आहे

मुंबईहन जयपूरला जाणा या जे एयरवेजच्या विमानामध्ये प्रवाशांच्या कक्षात हवेच्या दाबाची समस्या निर्माण झाल्यामुळे आज हे विमान पुन्हा मुंबईच्या विमानतळावर परतलं विमानानं उड्डाण केल्यावर प्रवाशांच्या कक्षात आवश्यक असलेला हवेचा दाब कायम राखणारा ब्लीड स्विच चालू करायला जे एयरवेजचे कर्मचारी विसरल्यानं विमानातल्या हवेच्या दाबावर परिणाम झाला आणि काही प्रवाशांच्या नाकातून आणि कानातून रक्त येऊ लागलं तसंच डोकेदुखीचा त्रास झाला

आशिया चषक क्रिकेठ स्पर्धेत काल रात्री झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला